अमित शहा नागपर देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलीयन डॉलर करण्याच्या उद्दिष्टासाठी शहरी विकासावर भर द्यावा लागेल असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नागपूर मध्ये केलं राष्ट्रीय अभ्निशमन सेवा आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अकादमीच्या पायाभरणी समारंभात ते बोलत होते उद्योग आणि इतर पायाभूत सुविधांचा विकास होतांनाच नैसर्गिक घटना वाढण्याचा धोका लक्षात घेता अग्निशमन सेवा आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन आवश्यक असल्याचं शहा यांनी सांगितलं कार्यक्रमाला केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आदी मान्यवर उपस्थित होते मख्यमंत्री ठाकरे शिवरायांच्या महाराष्ट्राची मान जगात उंचावण्यासाठी राज्य पोलीस दलाला जगात उपलब्ध असणारं सर्वोत्तम प्रशिक्षण आणि अत्याधनिक सुविधांचं पाठबळ दिलं जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईमध्ये दिली महाराष्ट्र पोलीस दलाच्या स्थापना दिनानिमित्त मरोळ पोलीस प्रशिक्षण केंद्रात आयोजित संचलन समारंभात ते प्रमुख पाहणे म्हणून बोलत होते राज्य पोलीस दलाच्या इतिहासात प्रथमच ध्वजप्रदान दिनानिमित्त असं संचलन सुरु करण्यात आलं आहे राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाच्या वतीनं मुंबईतील पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानाच्या प्रकल्पाचं भूमिपूजनही ठाकरे यांच्या हस्ते काल झालं सायबर जनजागती महिला आणि बालकांवर होणारे अत्याचार आणि सायबर गुन्हे रोखण्यासाठी तसंच यासंदर्भातल्या कायद्याची माहिती व्हावी यासाठी आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी संपूर्ण राज्यात सायबर सेफ वूमन ही जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे महिला आणि बालकांबाबतचे गुन्हे लैंगिक अत्याचार आणि फसवणूक यासाठी अनेक समाजकटक इंटरनेटचा वापर करत आहेत राज्यात अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी शासन प्रयत्नशील असून महिला आणि बालकांनीही सायबर सुरक्षेबाबत जागरुक राहावं असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे

बाबासाहेब आंबेडकर यांचं इंदू मिल इथलं नियोजित स्मारकाचं काम दोन वर्षांत पूर्ण केलं जाईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे इंदू मिल परिसराची पाहणी केल्यानंतर ते काल पत्रकारांशी बोलत होते शरद पवार खातेवाटपावरून महाविकास आघाडीच्या मंत्री मंडळातील सदस्यांमध्ये कोणतीही नाराजी नसून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज खातेवाटप जाहीर करण्याची शक्यता आहे असं राष्ट्रवादी कॉप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हंटल आहे ते काल अहमदनगर इथं वार्ताहरांशी बोलत होते खाते वाटपावरून तिन्ही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये मतभेद असल्याच्या वृत्तावर त्यांनी हि प्रतिक्रिया दिली सप्रिया सळे येत्या प्रजासत्ताक दिनी दिल्लीत होणाऱ्या संचालनात महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालचा चित्ररथ सामील करायला परवानगी नाकारणाऱ्या केंद्र सरकारच्या भूमिकेवर खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे भाजपची सध्या सत्ता नसणाऱ्या राज्यांना केंद्र सरकार देत असलेली हि सापत्नपणाची वागणूक अत्यंत निषेधार्ह असून स्वातंत्र्यलढ्यात महत्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या या दोन राज्यातील जनतेचा हा अपमान असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी ट्वीटर वर केली

हिगोली जिल्हा परिषदेत काल झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे गणाजी बेले यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉप्रेसचे मनिष आखरे यांची निवड झाली आहे नाशिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे बाळासाहेब क्षीरसागर तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉप्रेसचे सयाजी गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली आहे कोल्हापूर जिल्हा परिषदेत सत्तारुढ भाजपप्रणित आघाडीला पराभवाचा धक्का देत महाविकास आघाडी विजयी झाली आहे काल काँग्रेसचे बजरंग पाटील यांची अध्यक्षपदी तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सतीश पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे

चाळिसगावमध्ये सभापती पदी राष्ट्रवादीचे अजय पाटील यांची तर उपसभापतीपदी भाजपाचे बंडखोर उमेदवार सनील पाटील यांची निवड झाली आहे चौहान नाशिक नागरिकत्व कायद्यातील सुधारणेविषयी काँप्रेस नागरिकांमध्ये गैरसमज पसरवत आहे मात्र काँप्रेसचा हा प्रयत्न कदापि यशस्वी होऊ दिला जाणार नाही अशी स्पष्टोक्ती मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिह चौहान यांनी काल नाशिक इथं केली नागरिकत्व सुधारणा कायद्याविषयी नाशिकमधील उद्योजकांच्या निमा या संस्थेच्या वतीनं आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते रॅली गडचिरोली नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ काल गडचिरोली इथं तिरंगा रॅली काढण्यात आली मुळे मराठी भाषेत मोठी वैचारिक संपदा असुन या भाषेचं वैभव वाढवण्यासाठी प्रत्येकानं प्रयत्न करावेत असं आवाहन राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ

या पंधरवड्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते योजना जालना जालना जिल्ह्यात महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली असून बँकांकडून कर्जदार शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्यात येत आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी बँकेतलं कर्जखातं आणि बचतखातं आपल्या आधार क्रमांकाशी जोडून घ्यावं असं आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केलं आहे

आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष कुस्ती स्पर्धेला सुरुवात होणार आहे

अहमदनगर अहमदनगरचे क्रिकेटपटू अनुपम संकलेचा आणि अझीम काझी यांची महाराष्ट्राच्या रणजी क्रिकेट संघामध्ये निवड झाली आहे त्यानिमित्ताने त्या दोघांचा अहमदनगरच्या क्रीडा प्रेमी संघटनाच्या वतीनं सत्कार करण्यात आला

त्रिपाठी यांच्या निधनामुळे लोकशाहीचा पुरस्कर्ता असलेला उत्तम संसदपटू आपण गमावला अशी भावना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केली आहे वाघ निधन अहमदनगर अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रामनाथ वाघ यांच्या पार्थिव देहावर काल अहमदनगर इथं अत्यसंस्कार करण्यात आले त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार खासदार सुजय विखे यांच्यासह अनेकांनी वाघ यांच अंत्यदर्शन घेतलं कृतिशील जीवन जगलेल्या वाघ यांच्या स्मृती चिरंतन राहतील अशा शब्दात पवार यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली पाऊस मराठवाइयात काल अनेक भागात पाऊस झाला उस्मानाबाद आणि परभणी जिल्ह्यात गारांसह पाऊस झाला नांदेड जिल्ह्यातही हलका पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे जिल्ह्यात माहर तालुक्यातल्या वाई हिमायतनगर या परिसरात गारांसह पाऊस झाला औरंगाबाद शहर परिसरातही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या विदर्भातही वाशिम अमरावती जिल्ह्यात पहाटेपासून गारपीट आणि काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली यवतमाळ जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस होत आहे या पावसामुळे तूर आणि कपाशी तसंच रब्बी पिकांच्या गडू हरभरा या पिकांचं मोठं नुकसान झालं असून बोर पेरू डाळींब आंबा या फळबागांनाही फटका बसला आहे

उद्या सकाळपर्यंत विदर्भात तूरळक ठिकाणी पावसाची शक्यता असून इतरत्र हवामान कोरडं राहील असा पूणे वेधशाळेचा अंदाज आहे